कॉंग्रेसच्या या पहिल्या यादीत पुण्यातील पुरंदरमधून संजय जगताप कॅन्टोन्मेंट मतदार संघातून माजी मंत्री रमेश बागवे भोर इथ्रन विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे आगामी विधानसभा निवडण्कीसाठी शिवसेना भाजप युतीची चर्चा अखेरच्या टप्प्यात सुरू असताना शिवसेनेनं युतीच्या अधिकृत घोषणेआधीच घटस्थापनेचा मुहूर्त साधत सेनेच्या विद्यमान आमदार असलेल्या काही उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप केले आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज उमेदवारांना मातोश्रीवर बोलावून एबी फॉर्मचे वाटप केले यात पुण्याचा एकही उमेदवार नाही माहरची रेणुका तुळजापूरची भवानी कोल्हापूरची अंबाबाई आणि वणीची सप्तशृंगी या साडेतीन शक्तीपीठांसह काल राज्यात सर्वत्र घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली पुण्यातही देवीच्या विविध मंदिरांतून आज पहाटेपासूनच भक्तीमय वातावरण होतं घराघरांतूनही घटस्थापनेची लगबग होती सर्व प्रकारच्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे कांद्याचे वाढते भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारनं आज हा निर्णय घेतला हा निर्णय घेण्यापूर्वी केंद्र सरकारनं प्रमुख कांदा उत्पादक राज्य असलेल्या महाराष्ट्रात कांद्याच्या उपलब्धतेविषयची माहिती घेण्यासाठी एक पथक पाठवलं होतं या पथकाच्या अहवालानंतरच निर्यात बंदीचा निर्णय झाला आहे कांद्याच्या साठेबाजीवरही निर्बंध लागू करण्यात आले आहेत मात्र कोणत्याही राज्यातून कांद्याची कितीही मागणी झाली तरी तेवढा पुरवठा करण्यात येईल असा निर्वाळा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी दिला आहे

या जादा बसेस वाकडेवाडीतील नवीन शिवाजीनगर बसस्थानक आणि स्वारगेट बसस्थानकातून सोडण्यात येणार आहेत वाकडेवाडीतील नवीन बसस्थानकाचं काम सुरू आहे तिथूनच मराठावाडा विदर्भ खान्देशमध्ये विविध ठिकाणी बस सोडण्यात येतील तर स्वारगेट बसस्थानकातून सातारा सांगली कोल्हापुर सोलापूर मुंबई ठाणे बोरीवली कोकण या भागातील जादा बस गाड्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं आहे

यामध्ये मराठी हिंदी इंग्रजी आणि उर्दू भाषेतील इतिहास कला साहित्य संस्कृती अर्थ विज्ञान आणि क्रीडा गांधी साहित्य बालसाहित्य अशा विविध विषयांवरील पुस्तकांचा त्यात समावेश आहे

दिवाळी आणि छठ पर्व लक्षात घेऊन पुणे गोरखपुर पुणे आणि पुणे नागपूर पुणे अशा विशेष गाड्या चालवण्याचा रेल्वे प्रशासनानं घेतला आहे

ग्रामीण भागात सर्वाधिक न्कसान खेड शिवापूर भागात झाले आहे शहरामध्ये तांगेवाली कॉलनी भागात नुकसानीचे प्रमाण जास्त आहे पुरातील नुकसानीचा सविस्तर अहवाल तयार केला जाणार असून त्यात टीव्ही वाहने आणि अन्य नुकसानीचा समावेश केला जाणार आहे असं प्रशासनाकड्रन आज सांगण्यात आलं

उद्या शहर आणि परिसरात आकाश ढगाळ राहणार असुन हलक्या स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे